काँग्रेसचे उमेदवार चार जागांवर निवडून आले कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरिता नंद्क्मार मोरे विजयी झाल्या आहेत

तीन नगरसेवकांची जात प्रमाणपत्रं रद्द झाल्यानं त्यांना मतदान करता आलं नाही तर शिवसेनेचे चार नगरसेवक मतदानावेळी गैरहजर राहिले काँग्रेसचे नगरसेवक भूपाल शेटे उपमहापौर पदी विजयी झाले

काँग्रेस तसंच बहुजन समाज पार्टीचे उमेदवार प्रत्येकी चार जागांवर आघाडीवर आहेत तीन जागांवर अपक्ष उमेदवार तर एका जागेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत

काँग्रेस पक्षाला सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सात जागांवर एमआयएम सहा जागांवर तर आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहेत तीन जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मध्य प्रदेशातल्या मतमोजणीचं चित्रिकरण करण्यात येणार आहे

अहीर यांनी राष्टीय औद्योगिक सुरक्षा अकादमीच्या दीक्षांत समारंभालाही संबोधित केलं

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल एका जागतिक परिषदेत ही माहिती दिली या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करुन ग्रंताग्रंतीचे अनेक प्रश्न सोडवता येतील तसंच मानवी चुका टाळता येतील असं ते म्हणाले आरोग्य विशेषतः दंत आरोग्य वाहनं दागदागिने बांधकाम क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर क्रांतिकारक बदल घडवू शकतो असं त्यानी सांगितलं

जसप्रित ब्मराह रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी तीन तर इशांत शर्मानं एक गडी बाद केला या विजया बरोबरच भारताचं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक शून्यनं आघाडी मिळवली आहे

यजमान भारतासह दोन वेळा विजेता ठरलेला ऑस्ट्रेलिया तसंच अर्जेंटिना आणि जर्मनीचे संघ आपापल्या गटात प्रथम आल्यामुळे थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आज फ्रांस विरुद्ध चीन आणि इंग्लंड विरुद्ध न्यूझिलंड असे दोन सामने होणार आहेत

लातूर इथं काल झालेल्या हुंकार सभेत ते बोलत होते सरकारनं संसदेत तातडीनं कायदा करुन मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा करावा असं आवाहन या सभेतून करण्यात आलं